हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून तो कुणावरही लादणार नसल्याचं आधासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज यासंदर्भात निवेदन करताना दिलं नाणार प्रकल्पात संपूर्ण आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून हा प्रकल्प उभारण्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक होणार असल्याचं ते म्हणाले या प्रकल्पाला विरोध असणाऱ्या ग्रामस्थांशी चर्चा करुनच पुढचा निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनानंतर समाधान न झाल्यानं विरोधकांनी गदारोळ केला या प्रकल्पासाठी भूसंपादनात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करत विरोधकांनी अध्यक्षांसमोरच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केली

या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी गजभिये यांचे आरोप फेटाळून लावत या स्मारकासाठी शंभर टक्के संपूर्ण साडेबारा एकर जागा हस्तांतरित झाली असून या जागेवर स्मारकासाठी आरक्षणही टाकण्यात आलं आहे आणि काम कुठेही अडलं नसून बांधकाम सुरू झाल्याची माहिती दिली

सावकारमुक्त योजनेतंगंत सावकाराचं कर्जफेड करूनही शेतकऱ्यांची जमीन बळकाविणाऱ्या सावकारांची सहकार विभागाकडून तत्काळ समिती नेमून चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केली

समाजात कलह निर्माण करणारी वक्तव्य करणा या संभाजी भिडे यांच्या सभांवर बंदी घालून सरकारनं त्यांना अटक करावी अशी सूचना रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षा मनू एक पाऊल पुढे होता असं कथित वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं सर्व संतांनी समाजात समतेच्या अमृताची पेरणी केली तर मनूनं विषमतेचं विष पेरलं असं सांगून आठवले म्हणाले की भिडे यांनी संतांचा अपमान करुन अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत

हे आंदोलन म्हणजे आरपारची लढाई असेल

आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेतर्फे ओबीसी विचारवंत दिवगंत हनुमंत उपरे यांना सामाजिक न्याय प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्रेर मागासवर्गीयांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी उपरे यांनी अवघं आयृष्य वेचलं ओबीसी बांधव बुध्द धम्माच्या वाटेवर या अभियानाचे ते प्रणेते होते

नैसर्गिक आपत्ती निवारण सहाय्य योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत निधीचं वाटप झालं नागरिकांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी संपूर्ण सेवाअभियान शिबीराचं आयोजन करण्यात येत आहे याअंतर्गत वाडा तालुक्यात या शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं अमरावती जिल्ह्यात पावसाची संततधार असून धारणी तालुक्यात अतिवृष्टी झाली

पावसामुळे काही ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत काही तालुके मात्र अजूनही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत